विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्टइंडीजवर भारताचा मोठा विजय मराठा आरक्षण राज्य सरकारनं दिलेला मराठा आरक्षणाचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे

त्यानंतर न्यायालयानं याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता तो काल जाहीर केला मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असून त्यांना आरक्षण जाहीर करण्याचा राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहे

त्यामुळे नोकरी आणि शिक्षण क्षेत्रातलं आरक्षण वैध ठरविण्यात आलं आहे न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी स्थगिती द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजानं राज्यात ठिकठिकाणी जल्लोष केला मख्यमंत्री दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात काल माहिती दिली ते म्हणाले मराठा समाज हा एस ई बी सी म्हणजेच शैक्षणिकरदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे या संदर्भातला जो कॉन्टींयबल डेटा आपण उपलब्ध करुन दिला होता त्या रिपोर्टमधला डेटा हा माननिय उच्च न्यायालयानं मान्य केलेलं आहे आणि त्याच्या आधारावर मराठा समाज हा एस ई बी सी मध्ये मोडतो आशा प्रकारचा निर्णय देखिल या ठिकाणी माननिय उच्च न्यायालयानं दिलाय विधानमंडळामं कायदा केला सोळा टक्क्याचा तर ते सोळा टक्के देता येणार नाहीत शिक्षणामध्ये बारा टक्के आणि नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के याठिकाणी आरक्षण देता येईल आणि त्याला देखिल माननिय उच्च न्यायालयानं मान्यता दिलीये त्यानंतर एमआयएमचे वारीस पठाण समाजवादी पक्षाचे अबू आझमी काँग्रेसचे अरिफ नसीम खान यांनी मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम आरक्षण लागू करण्याची मागणी केली मात्र देशात धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परंतु केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला दिलेलं दहा टक्के आरक्षण मुस्लीम समाजालाही लागू आहे मुस्लीम समाजातल्या विद्यार्थ्यांनी या आरक्षणाचा लाभ घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी उदाहरणासह सांगितलं विधिमंडळ धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून काल राज्य विधानपरिषदेत गदारोळ झाला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकुब करावं लागलं पुण्यातल्या दोन कथित जमीन घोटाळ्यांसंदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर आरोप करत विरोधी सदस्यांनी काल विधानभवनाच्या प्रांगणात नारेबाजी केली पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळन लावले मात्र त्यावेळी विधानसभेत झालेल्या गदारोळात कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं राज्यामध्ये पूर्णपणे प्लॅस्टिक बंदी करण्याची शासनाची भूमिका असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल विधानसभेत दिली जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतले रस्ते द्रुस्त करण्यासाठीचा ठराव मिळाल्यास तो सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठवण्यात येईल अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मूंडे यांनी काल विधानसभेत दिली संसद भारतीय वैद्यक परिषद दोन वर्षांकरता नियामक परिषदेच्या हाती सोपवणारं सुधारणा विधेयक काल लोकसभेत सादर करण्यात आलं केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षकांच्या थेट भरतीतही आरक्षणाची तरतूद करणारं विधेयक मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी काल लोकसभेत मांडलं

लष्करी जवानांना अपंगत्व आल्यास देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनावर कर लावल्याबाबतचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला सरकार यात लक्ष घालून सभागृहात वस्तूस्थिती मांडेल असं आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिलं

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज चर्चा अपेक्षित आहे अमितशहा दहशतवाद्यांना अजिबात दयामाया दाखवू नका आणि त्यांना रसद पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी काल सुरक्षा दलांना दिले शहा यांनी श्रीनगरमध्ये एका बैठकीत सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेतला

तपासाअंती बॉम्बची अफवाच होती हे उघड झालं

अधिक वृतांत आमच्या प्रतिनिधीकडून त्काराम महाराज यांची पालखी निवड्ग्या विठ्ठल मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम पालखी विठोबा मंदिरात होता दोन्ही पालख्यांच्या भाविकांनी भर पावसातही दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या वारकऱ्यांच्या सेवार्थ अनेक सामाजिक संस्थांकडून अन्नदाना सारखे उपक्रम राबविण्यात आले पालख्यांच्या मुक्कामामुळे शहराच्या मध्यवस्तीला यात्रेचं स्वरूप आलं होतं आज पहाटे पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगलेसह सविता म्हसकर पुणे दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकारानं निघणारी राष्ट्रीय सेवा योजनेची स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मळ वारी हरित वारी ही काल दुपारी ग्यानबा तुकारामच्या गजरात विद्यापीठातून पंढरपूरकडे रवाना झाली घरकल जळगाव संपूर्ण राज्यात गाजलेला जळगाव घरकूल घोटाळ्याचा निकाल काल धुळे जिल्हा न्यायालयात दिला जाणार होता मात्र न्यायाधीश डॉक्टर सृष्टी निळकंठ ह्या रजेवर असल्यानं कामकाज झालं नाही

हा निकाल तिसऱ्यांदा लांबणीवर पडला आहे

वेतन आधार कार्ड बँक खात्याशी जोडलं नाही म्हणून कर्मचाऱ्यांचे पगार रोखणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टला काल मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला

या संदर्भात कामगारांनी याचिका दाखल केली होती मळा मठा पूणे शहरातून वाहणारी मुळा मुठा नदी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची प्रदूषित नदी असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिला आहे

या नदीत सुरक्षित मर्यादेच्या तिप्पट मैलापाणी मिसळत असल्याचं प्रद्षण नियंत्रण मंडळान आपल्या अहवालात म्हटलं आहे

हस्तिदंत हस्तिदंताची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी बुधवारी अटक केली त्यांच्याकडून सव्वा फूट लांबीचे आणि एक किलो वजनाचे दोन हस्तिदंत जप्त करण्यात आले आहेत बाजारभावानुसार या हस्तीदंताची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे

पेरणी लातर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शिरुर अनंतपाळ निलंगा रेणापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत

कांही भागात तेवढा नसला तरी पेरणी योग्य पाउस झाल्यामुळे त्यांनी पेरणी सुरु केली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी बी एस रणदिवे यांनी काल दिली मंवई पाणी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतल्या राखीव साठ्यातून पाणी पुरवठा सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असा सल्ला मुंबई महानगरपालीकेनं दिला

वेस्ट इंडिजवरचा भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे हवामान मान्सूनची उत्तरेकडची वाटचाल पून्हा थांबली असली तरी राज्यात तो सक्रीय आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे